प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्यासाठी नवी दिल्ली क्रिं एकत्र आलेल्या चित्ररथ आदिवासी कलाकार राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते युवकांनी राष्ट्राप्रती आपलं कर्तव्य ओळखून ते पूर्ण करुन त्रिरांसाठी आदर्श निर्माण करावा असं आवाहान प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो चार दिवासांच्या भारतदौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत दाखल झाले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी पालम ब्रिल्या वायूदलाच्या तळावर बोल्सोनारो यांचं स्वागत केलं बोल्सोनारो यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उद्या खास भोजन समारंभाचं आयोजन केल आहे बोल्सोनारो उद्या प्रधानंमत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यानंतर काही करार केले जातील अशी अपेक्षा आहे रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला बोल्सोनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत जम्मू कश्मीरमधून दहशतवादाचं उच्चाज करणं केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे तसंच त्यासाठी ठोस पावलंही उचलली जात आहेत असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हा में आहे जोशी यांनी आज जम्मू कश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात कोत्रांका जनसमुदायाला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते जम्मू कश्मीरमधल्या नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जोशी जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर आहेत कोणत्याही क्षेत्राच्या विकासासाठी शांतता महत्वाची असते असंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या मोहीमेअंतर्गत आज सहा केंद्रीय मंत्र्यांनी जम्मू कश्मीरला भे देऊन तहसील कार्यालयं रस्ते पुल तसंच विर प्रकल्पांचं उद्घाजिही केलं

दिव्यांगांना नोकरीतल्या बढतीसाठीचं आरक्षण कायम ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं राष्ट्रीय दृष्टीबाधित महासंघानं स्वागत केलं आहे दिरा स्वाहनी प्रकरणात नोकरीतल्या बढतीसाठी आरक्षण लागू होणार नाही असा निकाल न्यायलानं दिला होता मात्र हा निकाल दिव्यांग व्यक्तींना लागू होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं अलिकडेच एका निकालात स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक आहे अशी प्रतिक्रिया महासंघाचे महासचिव एस

रुंगती यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली

आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र तसंच सर्वच राज्य सरकारं आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांनी दिव्यांगांसाठी नोकरीतल्या बढतीसाठीच्या आरक्षणाच्या धोरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणीही त्यांनी केली

युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मदतीनं ख्यातनाम महिलांच्या नावानं ही योजना राबवण्यात येणार आहे महिलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं आणि कार्यरत असलेल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यास त्यांना मदत करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे नोवेल कोरोनाव्हायरस या विषाणूची बाधा झालेल्यांना वेगळं ठेवून त्यांच्यांवर उपचार करण्यासाठी चीन सरकारनं विविध उपाययोजना केल्या आहेत राजधानी बीजींग आणि वुहान शहरात लोकांची गर्दी होईल असे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत त्यामध्ये चिनी नववर्षारंभाच्या कार्यक्रमांचाही समावेश आहे

मात्र आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याएवढी परिस्थिती गंभीर नाही असं जागतिक आरोग्य संघ जेनं म्हा जे आहे चीनहून परतलेल्या दोन व्यक्तींना नोवेल कोरोनाव्हायरस या विषाणूची लागण झाल्याच्या शंकेमुळे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं भारतात येणाऱ्या संशयित रुग्णांपासून होऊ शकणारा संसर्ग ळिण्यासाठी या रुग्णांकरता कस्तुरबा रुग्णालयात वेगळा वॉर्ड तयार ठेवला आहे

दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेव आा दिवस आहे

राज्यात भाजपा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे

दिल्ली विधानसभा निवडणुकांबाबत आक्षेपार्ह िप्पिणी करणारा भाजपाचे उमेदवार कपिल मिश्रा यांचा वि संदेश काढून कावा असे आदेश निवडणूक आयोगानं वि

दिल्ली मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांनी ही बाब निवडणूक आयोगाच्या नजरेस आणून दिली

आपल्या संदेशाचा जाणूनबुजून चुकीचा अर्थ काढल्याचं मिश्रा यांनी उत्तरादाखल सांगितलं दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आज भाजपानं विरोधी पक्षांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत खोतिंडा प्रचार चालवल्याचा आरोप केला आहे काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं शाहीन बाग बिल्या आंदोलनाला पाठींबा दिला असल्याचाही आरोप भाजपानं केला आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे दिल्ली निवडणूक प्रमुख प्रकाश जावडेकर यांनी काँप्रेस आणि आम आदमी पार्शी अल्पसंख्याकांमध्ये भयगंड पसरवत असल्याचा आरोप एका पत्रकार परिषदेत केला हा कायदा तीन शेजारी देशातील धर्मछळाला बळी पडलेल्यांना नागरिकत्व बहाल करतो कोणत्याही भारतीय नागरिकाचं नागरिकत्व रद्द करत नाही असं जावडेकर म्हणाले नागरिक सुधारणा कायदा राष्ट्रीय नागरिक नोंदवही आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही हे तिन्ही वेगवेगळे विषय आहेत परंतु विरोधी पक्ष त्यांची गल्लत करुन लोकांची दिशाभूल करतायेत असंही ते म्हणाले नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करत असलेल्या लोकांविरोधात रासुका अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ नये अशा प्रकारचे आदेश देता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हाळीं आहे नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीसह तिर राज्यांमध्ये आंदोलनं करत असलेल्यांविरोधात रासुका अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या त्यावर सुनावणी घ्यायाला न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती दिरा बनर्जी यांच्या पीठानं आज नकार दिला

आंदोलनांदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत असेल तर रासुकाचा वापर करू नका असा आदेश देता येणार नाही मात्र त्याचवेळी रासुकाचा गैरवापर करण्याची मुभाही देता येणार नाही असंही न्यायालयानं म्हाक्रिं आहे

लांबीच्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याबाबात एका करारावर काल भारत आणि बांग्लादेशानं सह्या केल्या डियन एफकॉन्स फास्ट्रक्चर लिमि ऊ या भारतीय कंपनीन बांग्ला देशाच्या रस्ते आणि महामार्ग विभागाशी हा करार केला

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या क्रिके संघानं आज विजयी सुरुवात केली ऑकलंड शिं झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या शिं रिंगी सामन्यात भारतानं सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे